नैऋत्य मॉन्सून आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेणं अपेक्षित मोदी विकासाला गती देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शक जबाबदार आणि जनतेसाठी उत्तरदायित्व जपणारी असणारी असली पाहिजे थाणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात देशाला मजबूत बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दक्ष भारत समुद्ध भारत असं मुख्य सूत्र असलेल्या दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते बिहार मतदान बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे

सप्टेंबर अखेरपासून बहृतांश उपक्रम सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे मात्र मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्यास बंदी अद्याप आहे

आदीवासींची उत्पादनं आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी आधी त्यांना उत्पन्नाचा स्थायी आणि शाश्वत स्रोत उपलब्ध करून द्यायला हवा त्यासाठी प्रयवशील असलेल्या आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ अर्थात ट्रायफेडनं ठोस पाऊल उचललं आहे आदिवासींनी जपलेली जोपासलेली नैसर्गिक उत्पादनं थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यातून मिळणारा नफा आदिवासींपर्यंत अधिक माहिती ऐका आमच्या बार्ताहराकडून सेंद्रीय फार्मफ्रेश उत्पादनांच्या जाहीराती आपण अनेक बघतो पण आता ट्रायफेड आपल्या दारात घेऊन येणार आहे अस्सल फॉरेस्ट फ्रेश रानमेवा काय काय असणार आहे यात किन्नोरच्या आदिवासींनी पिकवलेली सफरचंद

आपल्या महाराष्ट्रातल्या आदिवासींनी तयार केलेलं गुळवेली आणि जांभळाचं चूर्ण त्यांनी पिकवलेल्या डाळी आणि खिचडीसाठीचं रेडीमिक्स सुद्धा आहे त्यात

ही पहिली यादी आहे

त्यात यादिवासी कलावंतांनी घडवलेल्या वस्तूही असतील

वाकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर पुणे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला दिलेली बंतरिम स्थगिती उठवण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला घटनापीठापुढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मुद्दत देत या प्रकरणा संदर्भातली कालची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी तहकुब केली त्यायाधी काल सकाळी सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहू न शकल्यानं न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी तहकुब केली होती दरम्यान षटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडायला सरकार सज्ज आहे असं या आरक्षणासंदर्भातल्या मंत्रीमंडळीय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल जालन्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तर राज्य सरकारनं सुरवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भातल्या न्यायालयीन सुनावणीपासून पळ काढायचा प्रयत्न केला आहे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बार्ताहरांशी बोलताना केला सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उपस्थित राहत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असून राज्यसरकारनं आपली बाजू पुराव्यानिशी भक्कमपणे मांडणं गरजेचं वसल्याचं मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केलं आहे

टी बन हा वाघ अखेर काल पिंजऱ्यात अडकला

सोबत डॉक्टर्स आणि बीयारटी पथकही होतं

वनविभागानं वेगवेगळे प्रयोग केले गेले मात्र वाघाच्या ह्वशारीमुळे ते फसलेच

वाघ आलां पण गुरकावून निघून गेला मग वाघाचा सुगावा घेण्यासाठी वनविभागानं प्रशिक्षित डॉगस्कॉडमधील स्निफर डॉग ची मदत घ्यायचं ठरवलं सोबत ड्रोनची मदतही घेतली अखेर एका रेल्वे पुलाखालून तो येतो जातो कळल्यावर त्या पुलाचाच पिंजरा केला आणि त्यात वाघोबा अडकले आकाशवाणी बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर कांदा नाशिक नाशिकचे सहकार उपनिबंधक सतीश खरे यांनी बाजार समित्यांना पत्र दिल्यानंतरही व्यापाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही त्यामुळे काल नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कांद्याचे लिलाव ठप्प होते

दरम्यान नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू म्नाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे

पर्यावरण विषयक प्रदर्शनं कार्यशाळांचं आयोजन केलं जातं आता तर या उद्यानात बालगोपाळाना आकर्षित करण्यासाठी पाषाणचित्र साकारली जात आहेत ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामुळे या उद्यानांत खरेखुरे प्राणी नसले तरी चित्र रूपानं अनेक प्राणी आता बालमित्रांची सोबत करणार आहेत दहिसर पूर्व परिसरातील जरीमरी उद्यानात पांडा साकारला गेलाय तर दहिसर पश्चिम परिसरातील ज्ञेन उद्यानातल्या एका मोठ्ठ्या दगडाला चक्क हत्तीचं रूप दिलं गेलंय इथल्या शहीद तुकाराम ओंबळे स्मृती उद्यानातला एक पाषाणावर हरणाचं चित्र चितारण्याचं काम सुरू आहे ही पाषाण चित्र पाहण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी थोरामोठ्यांसह लहानग्यांचीही लगबगही सध्या दिसते आहे या पाषाण चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरले जात असलेले रंग पावसातही टिकून राहतील वसे आहेत यासाठीचा खर्चही विविध संस्थांच्या सीएसआर निधीमधून केला जात आहे

ऊसतोड ऊसतोड मजूर मुकादम आणि वाहतूकदारांना वाढीव मजुरी मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले यांदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे ऊसतोड आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या सुरेश धस यांनी मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली मागण्या मान्य माल्या नाही तर दोन महिन्यांनी पुन्हा संप करण्याचा इशारा धस यांनी दिला तत्पूर्वी काल पुण्यात संपाचा तिढा सोडवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

टपाल भरती महाराष्ट्रातील टपाल कार्यालयांत पोस्टमनची मेगा भरती होणार आहे यासाठी टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलनं ऑनलाइन पद्धतीनं वर्ज मागविले आहेत

गेल्या दोन वर्षांपासून या जागा रिक्त होत्या

यानिमित्त दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख मेजर जनरल नवनीत कुमार यांनी पुण्यातल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला पायदळ हे भारतीय लष्कराचा कणा आहे

मान्स्त पावसाळा संपला तरी मुक्काम ठोकून असलेला आणि गेले काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ध्रुमाकूळ घालणारा पाऊस पाहुणा अखेर निघून गेला आहे

नैऋत्य मोसमी वारे यखेर आज महाराष्ट्राचा निरोप घेत आहेत

हे कमी दाबाचे पट्टे राज्यात पावसाचा धुमाकूळ घालून गेले

पालघर ध्रुळे नांदेड यवतमाळ वर्घा नागपूर गोंदिया आणि गडचिरोलीतला पाऊस सरासरीच्या आसपास होता

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार